पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे शाहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही या भ्याड हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल असं सांगून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या द्खात सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत देईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुंबईत राज भवनात आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम काल रद्द करण्यात आला नक्षलवाद्यांच्या या इल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मसुद अझहर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे सुरक्षा परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आंतर्राष्ट्रीय स्तरावरील भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अजहरचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं यासाठी भारतानं जोरदार प्रयत्न सुरू केले होते यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतल्या सर्व प्रतिनिधी देशांची मान्यता दिली होती मात्र चीन यात सातत्यानं यात खोडा घालत होता चीनच्या या भूमिकेनंतरही भारतानं प्रयत्न सुरूच ठेवले होते अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवला जात होता अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटननंही चीनवर दबाव टाकला होता या सर्व प्रयत्नांना काल अखेर यश आलं या निर्णयामुळे आता अझर मसूदला अटक करणं शक्य होणार आहे निकम दरम्यान मसूदला आंतर राष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा निर्णय भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रीया राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता अँड उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली पृण्यात काल वि दा पिंगळे लिखीतप्रेरणास्त्रोतः मराठी उद्योजक या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या प्रकाशनानंतर ते आमच्या प्रतिनिधीशी बोलत होते

यो मोहिमेत एक ऑर्बिटर विक्रम नावाचा एक लँडर आणि प्रग्यान नावाचा रोवर असे तीन मोड्यूल्स असतील

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता समाप्त होताच या नोटिसा पाठवल्या जाणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं

उर्वरित दोन कारखाने सोलापूर आणि औरंगाबादमधील आहेत

प्णे वृत्तांत आकाशवाणीच्या पूणे केंद्राच्या विविध भारती वाहिनीवरून कालपासून पुणेकरांसाठी विशेष बातमीपत्राची सुरुवात झाली

यावेळी पहिल्या बातमीपत्रापासून आजच्या बातमीपत्रापर्यंत योगदान देणारे संपादक आणि निवेदक उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त काल सर्व जिल्हा मुख्यालायांच्या ठिकाणी ध्वजवंदन झालं मुंबईत शिवाजीपार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले संपर्कमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते

पृण्यात संपर्कमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं यावेळी पोलिस दलाच्या विशेष बँडसह पोलीस प्रशासनाच्या विविध पथकांनी संचलन केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सर्व क्रांतिकारकांचं स्मरण करण आपलं आद्य कर्तव्य आहे असं बापट यावेळी म्हणाले खासदार अमर साबळे महापौर मुका टिळक जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे पोलिस आयुक्त डॉ के व्यंकटेशम आणि पिंपरीचे पोलिस आयुक्त के पद्मनाभ उपस्थित होते महाराष्ट्र दिनानिमित्त काल राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान दिव्यांगांना आवश्यक वस्तुंचं वाटप असे सामाजिक उपक्रम काही ठिकाणी आयोजित केले होते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथल्या सर्वोदय विद्या मंदिर प्रशालेत प्रथेप्रमाणे इयत्ता सातवीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं ध्वजवंदन रत्नागिरीत सागरी हद्दीत गस्त घालताना मासेमारी करणाऱ्या नौकांवरच्या मच्छीमारांना मोबाइलच्या आधारे ओळख मिळवून देणारं एक एप रत्नागिरीच्या पोलीस दलानं प्रथमच विकसित केलं आहे त्याचं सादरीकरण पोलीस दलातर्फे करण्यात आलं या एपमुळे घूसखोरांना रोखण्यात पोलिसांना यश येणार असुन संपूर्ण राज्याच्या किनारपट्टीवर गस्त घालणं सोपं होणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सांगितलं

पोलिस अधीक्षक वनिता साहू यांच्या नेतृत्वाखालील हे पथक शाळकरी विद्यार्थ्यामध्ये जनजागृतीचं काम करणार आहे कामगार दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिनही काल सर्वत्र साजरा झाला यानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांची एकजूट अशी यंदाच्या कामगार दिनाची संकल्पना आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे त्याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचं ग्रामीण भागातलं कामकाज तलाठी भवनातून झालं पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

यावेळी एका घराशेजारी असलेल्या जनावरांच्या चाऱ्याच्या गंजीला अचानक आग लागली या आगीत चार घरं भस्मसात झाली

बॅडमिंटि न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरु असलेल्या खुल्या बडमिन्टन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल हिला पराभवाचा सामना करावा लागला

त्यामुळे ती या स्पर्धेतून बाहेर पडली आहे पुरुष एकेरी स्पर्धेत भारताचे ए च एस प्रणोय आणि बी साई प्रणीथ हे उप उपांत्य पूर्व फेरीत पोहोचले आहेत हवामान राज्यात कालही मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर राहिला

मध्य महाराष्ट्रात जळगाव मालेगाव आणि सोलापूर इथं पारा चाळीस अंशांच्या वर होता पूणे आणि परिसरात काल संध्याकाळी सुखद वाऱ्याच्या झुळूका येत होत्या उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल संभवत नाही कोकणात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे